बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी या आत्मचरित्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रकाशन

विविध आजारांच्या प्रतिबंधासाठी केंद्रीय आरोग्य आणि क्टुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी

जागतिक पातळीवर प्रति दशलक्ष लोकसंख्येच्या त्लनेत कोविडच्या रुग्णांचं प्रमाण आणि मृत्युदर सर्वात कमी राखण्यात भारताला यश

केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत घरोघरी जलवाहिन्या मार्फत पाणी पोहोचवण्याच्या योजनेला नागपूरमध्ये चांगला वेग

दीर्घकाळ खासदार राहिलेले डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी या आत्मचरित्राचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रकाशन करण्यात आलं यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचं लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था असं नामांतरही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं यानिमित्त प्रवरानगर इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे द्रदृष्य माध्यमातून उपस्थित होते बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल गौरवोदगार काढतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की राजकारण हे समाजाच्या सार्थक बदलाचं माध्यम असावं यासाठी दिवंगत बाळासाहेब विखे पाटील सतत प्रयत्नरत राहिलेत गाव गरीबांचा विकास शिक्षण तसंच सहकार क्षेत्रातलं बाळासाहेब विखे पाटील यांचं योगदान सदैव प्रेरणादायक राहील असंही ते यावेळी म्हणाले नव्यानं अस्तित्वात आलेल्या कृषी कायद्यांम्ळं शेतकऱ्यांना अन्नदात्याच्या भूमिकेतून बाहेर पड्रन उदयोजक बनण्याची संधी निर्माण झाली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलतांना सांगितलं स्थानिक अर्थव्यवस्था आणि स्थानिक उदयोगाचं मॉडेल देशाला निश्चितच पृढं नेईन असं ते म्हणाले यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्रात साखर उद्योगात झालेली क्रांती ग्जरातमधे दूध तर पंजाबात गव्हाच्या उत्पादनात झालेल्या क्रांतीचा आवर्ज्न उल्लेख केला स्वातंत्रोत्तर काळात अन्नधान्याची वाढती गरज भागवण्यासाठी कृषी उत्पादन वाढीवर सरकारनं भर दिला

पी

अब्द्ल कलाम यांचा वाढदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून गेली पाच वर्षे महाराष्ट्र शासन साजरा करीत आहे यवतमाळ भेटीत त्यांनी अमरावती विद्यापीठाच्या तत्कालीन क्लग्रू डॉ कमल सिंह यांना भरसभेत प्स्तके भेट दिली होती तेव्हा डॉ कलाम यांचा जन्मदिवस प्स्तके वाचून साजरा करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल या वाचन आदरांजली उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल सहभाग्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असून या उपक्रमात कोणत्याही नागरिकाला सहभागी होता येणार आहे यावर्षी कोरोना असल्याम्ळं सर्वांनी एकत्र जमून प्स्तकांचे वाचन करणे शक्य नसल्यानं प्रत्येकानं आपण आहो तिथेच राहून पुस्तकांचं वाचन करायचं आहे

सततचं नियंत्रण आणि जागरुकतेच्या आधारे या आजारांना प्रतिबंध करता येऊ शकतो यासाठी लसीकरण कीटनाशकांची फवारणी तसंच जीवाणूजन्य आजारांना प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयानं राज्य सरकारांना दिले आहेत दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सुरू केलेली टेलिमेडिसीन प्रणाली ई संजीवनी स्विधा अल्पावधीतच रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये लोकप्रिय होत आहे आतापर्यंत पाच लाख लोकांना या सेवेचा लाभ झाला आहे

एका प्रकारात डॉक्टर्स एकमेकांशी चर्चा करतात तर द्रसऱ्या प्रकारात रुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेतात

देशपांडे यांनी व्यक्त केली जिल्हा न्यायालय भंडारा येथील कौट्बिक न्यायालयाच्या इमारतीचं ई उद्घाटन समारंभ न्यायमूर्ती व्ही

देशपांडे उच्च न्यायालय म्ंबई नागपूर खंडपीठ नागपूर तथा पालक न्यायमूर्ती भंडारा यांचे श्भहस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते न्यायमूर्ती व्ही

देशपांडे यांनी नवनिय्क्त कौट्बिक न्यायाधीश श्रीमती ए

शर्मा यांना त्यांच्या निय्क्तीबद्दल श्भेच्छा दिल्यात तसंच या न्यायालयातील इमारतीमधील सदय आवश्यक सोयी स्विधा आणि उपकरणे याबाबत समाधान व्यक्त केलं दरम्यान या न्यायालयात प्रकरणे सामजंस्यानं मध्यस्थीनं आणि जलद गतीनं निकाली निघतील अशी अपेक्षा न्या श्रीमती पी

सम्पदेशनाचे महत्व विशद करुन त्याद्वारे संवेदनशीलतेनं कौट्ंबिक प्रकरणांचा निपटारा करण्यावर अधिक प्रयत्न करावा असं त्यांनी याप्रसंगी सांगितलं

इंग्लंड रशिया दक्षिण आफ्रिका अमेरिका आणि ब्राझील या देशांत सरासरीपेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळले आहेत केंद्र सरकारच्या सर्वसमावेशक आणि आक्रमक चाचण्यांचं धोरण योग्य प्रकारे रुग्णांचा मागे घेणे आणि सर्वेक्षण रूग्णालयात उपचार आणि प्रमाणित उपचार पद्धतींचं पालन या सर्व उपाययोजनांम्ळं दररोज आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे राज्यात दैनंदिन आढळ्न येणारी कोरोना रूग्णांची पाच अंकी संख्या काल घट्न चार अंकी झाली

दरम्यान प्रसिद्ध सेलीब्रेटी शेफ आणि वैदर्भीय पाककृतीला सात सम्द्रापार नेणारे विष्णू मनोहर कोरोना विरुद्वच्या जनआंदोलनाची प्रतिज्ञा घेऊन नागरिकांना शासनाच्या दिशानिर्देशांच पालन करण्यासाठी आवाहन केलं आहे

तर ती लढाई अजून संपलेली नाही आहे आपल्याला ती लढाई अजून लढाईची आहे

यवतमाळ शहरातील प्राचीन केदारेश्वर मंदिरात भाजप आमदार मदन येरावार यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आलं राज्य सरकार विरोधात फलक लाऊन भाजप कार्यकर्त्यांनी बंद मंदिरापदं कीर्तन भजन केलं ग्रुक्ंज मोझरी इथं मठ मंदिरे आणि धार्मिक स्थळे उघडण्याच्या मागणीसाठी अमरावती ग्रामीण भाजपाच्या वतीनं ठिकठिकाणच्या धार्मिक स्थळाजवळ भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या नेतृत्वात लाक्षणिक उपोषण करण्यात आले राष्ट्रसंत त्कडोजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या ग्रुक्ज मोझरी येथील समाधी स्थळावर लाक्षणिक उपोषण करून जिल्ह्यातील आंदोलनाला स्रुवात करण्यात आली